जापानमध्ये टोकियो इथं आयोजित संवाद या संमेलनाला उद्देशून ट्वीटरवरून प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ संदेशात ते बोलत होते या संमेलनाचं हे चौथं वर्ष आहे जागतिक स्तरावरच्या संवादात आशियामधल्या लोकशाहीप्रधान देशांचं योगदान त्यांच्या आर्थीक आणि राजकीय परिस्थीतीनुसार वेगानं वाढण्याची गरज प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली आहे आशियामधली समान मूल्यं आणि लोकशाही अशी या वर्षीच्या संमेलनाची संकल्पना आहे लोकशाही म्हणजे फक्त मतदान करणं नाही तर आत्मसन्मानाबरोबरच परस्परांबद्दलही सन्मान बाळगून सर्वांना लाभ मिळवून देणारी ही यंत्रणा आहे असं प्रधानमंत्री म्हणाले

मुंबईतल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट च्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री जे अल्फान्सो यांनी पर्यटन आणि क्रजशी संबंधित व्यापाऱ्यांशी अनेक मुद्यांवर यावेळी चर्चा केली सरकार सागरी मार्ग आणि देशांतर्गत जलमार्ग विकसित करण्यावर अधिक भर देत आहे असं गडकरी यावेळी म्हणाले

नावात भ्रष्टाचार निर्मूलन आणि मानवाधिकार हे शब्द असणाऱ्या संस्था संघटनांना आता कारवाईला सामोरं जावं लागणार आहे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी ही माहिती दिली संस्था नोंदणी कायद्यात संस्थेच्या नावात या शब्दांना प्रतिबंध करणारी तरतूद आहे त्यानुसार हे शब्द नावातून काढून टाकायला नकार देणाऱ्या संस्था संघटनांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश डिगे यांनी त्यांच्या विभागातल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत भ्रष्टाचार किंवा मानवाधिकारांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणं ही सरकारची जबाबदारी आहे असं या आदेशात म्हटल आहे मुंबई पुणे रेल्वेमार्गावर खंडाळा इथं आज पहाटे पावणेतीनच्या सुमाराला मदूराई एक्सप्रेसचा एक डबा घसरला या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही